त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना खचून जाऊ नका सरकार त्मच्या पाठिशी आहे असा धीर दिला दोन दिवसात न्कसानग्रस्तांना मदतीचा निर्णय जाहिर करू या शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्यासाठी मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले सोलापूर उस्मानाबादनंतर मुख्यमंत्री आता कोकणचा दौरा करणार आहेत मुख्यमंत्र्यांसमवेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही होते यावेळी सतीश सुरवसे या ग्रामस्थाच्या घराची पडझड झाल्यानं त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला मुख्यमंत्र्यांनी तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा शिवारात अतिवृष्टिनं नुकसान झालेल्या शेतशिवारची आणि बाधित क्षेत्राची पहाणी केली विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागाला भेट दिली त्यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

आटपाडी भागात द्राक्ष डाळिंब सोयाबीन कापूस आणि ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणावर न्कसान झालं असून नुकसानाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारनं तातडीची मदत लवकर दयावी असं दरेकर यावेळी म्हणाले राजकीय दृष्टिकोन बाजुला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय तातडीनं घेणं गरजेचं असताना राज्य सरकारमधले नेते राजकारण करत आहेत असा आरोप दरेकर यांनी यावेळी केला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज पक्षाच्या कार्यालयात बातमीदारांशी बोलत होते खडसे यांनी भाजपामधून सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं द्रध्वनीवरून सांगितलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचं स्वागत करत असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं दरम्यान खडसे यांचं राजीनामा पत्रं अदयाप मिळालं नसल्याचं भाजपाचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटलं आहे

तसंच केंद्र सरकारच्या चाचणी तपास आणि उपचार या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे या आजारानं दगावणा या रूग्णांच्या संख्येत झाल्याचं यात म्हटलं आहे

जालना जिल्ह्यात काल दिवसभरात दोघांचा कोरोना संसर्गानं मृत्यू झाला

राज्य सरकारने मास्कच्या किंमती निश्चित केल्या असून त्याबाबतचा निर्णय काल जाहीर केला

विविध दर्जाच्या मास्कची निश्चित केलेली कमाल किंमत साथरोग कायदा लागू असेपर्यंत कायम राहतील असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे

तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे राज्य शासनाचा शासकीय रुग्णालयांना दिला जाणारा कायाकल्प प्रस्कार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला जाहीर झाला आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या प्रस्कारांचं वितरण करणार असल्याचं शासनानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे कोरोना संक्रमणाच्या काळात मुंबई महानगरपालिकेनं उत्तम कामगिरी केल्याबददल महापौर किशोरी पेडणेकर यांचा सीआयआयनं काल सत्कार केला महापौर निवास इथं सीआयआय पश्चिम विभाग आरोग्य टास्क फोर्सचे प्रम्ख जॉय चक्रबर्ती आणि राज्य प्रम्ख असीम चारनीया यांनी त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान केलं